मुंबईत फिल्म्स डिव्हीजन ऑफ डियाच्या परिसरात या संग्रहालयाचं उद्घाटन केल्यानंतर बोलताना मोदी म्हणाले की लवकरच सरकार भारतीय चित्रपट उद्घोगासाठी सिंगल विंडो क्लेअरन्स आणि पोर्टल सुरु करणार आहे ज्यामुळे देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी चित्रिकरणासाठी लागणा या सर्व परवानग्या मिळायला मदत होऊ शकेल उद्योग सुलभतेच्या सरकारच्या पुढाकाराचा हा एक भाग असून त्यामुळे चित्रपट निर्मितीसाठीही मार्ग सुलभ होऊ शकेल असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले फिल्म पायरसीचा प्रश्न हा चित्रपट उद्योगासाठीचा एक महत्त्वाचा प्रश्न असून त्यांच्या सर्जनशिलतेचा तो अवमान असल्याचं मोदी म्हणाले

ज्यामुळे चित्रपटगृहात चित्रपटांचं अवैध चित्रिकरण हा दंडनीय अपराध ठरणार आहे

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस सेवेला आजपासून सुरुवात झाली रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दर बुधवारी आणि शनिवारी ही गाडी सुटेल आणि हजरत निझामुद्विन स्थानकात दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल दिल्लीहून ही गाडी दर गुरुवार आणि रविवारी दुपारी सुटेल आणि मुंबईला दुसऱ्या दिवशी सकाळी पोहोचेल गुजराथऐवजी मध्य प्रदेशातून दिल्लीकडे जाणारी ही पहिलीच राजधानी एक्सप्रेस आहे दिवा पनवेल रोहा मार्गावर मेमु सेवा तसंच पुणे कर्जत पनवेल विस्तारीत पॅसेंजर गाडीचं उद्घाटन सुद्घा आज झालं

राष्ट्रवाद सुशासन आणि विकास अंत्योदय हे भारतीय जनता पक्षाचे तीन प्रमुख विचार असून या विचारांच्या आधारेच सामाजिक आणि आर्थिक प्रगती होईल असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला

भाजप सरकारनं अनुसूचित जातींना सामाजिक सन्मान देण्याचं काम केलं असं गेहलोत यावेळी म्हणाले लष्करात महिलांच्या कर्तृत्वाला योग्य न्याय मिळावा यासाठी लष्करी पोलिस दलात महिलांना स्थान देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरुन काल ही माहिती दिली सध्या लष्करात वैद्यकीय शैक्षणिक कायदेविषयक कामं तसंच अभियांत्रिकी आणि सिग्नल विभागात महिला कार्यरत आहेत स्त्रीयांवरचे अत्याचार लैंगिक छळ अशा घटनांच्या तपासासाठी पोलिस दलातल्या महिलांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे मध्य रेल्वेच्या परळ स्थानकावर उद्या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे यादरम्यान यार्ड रिमोल्डिंगचं काम करण्यात येणार आहे

जालन्यात येत्या दोन ते चार फेब्रवारीदरम्यान राष्ट्रीय दर्जाच्या पश् पक्षी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे पश्संर्वधन आणि दुग्धविकास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आज जालना धिं पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली प्रदर्शनात सुधारीत चारा पध्दती चारा साक्षरता अभियान दुग्धव्यवसाय शेळीपालन कुक्कुटपालन वराहपालन याबाबत तज्ज्ञ व्यक्तींच्या चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं असून पशुसंवर्धन विभागाच्या योजनांची माहिती प्रदर्शनात देण्यात येणार आहे

आय ए

आरोपी झाकीर नाईकनं द्वेषमूलक भाषणांच्या आधारावर जाणूनबुजून हिंदू ख्रिश्वन आणि वहाबेतर मुस्लीमांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर आहे अशाप्रकारच्या वक्तव्यांसाठी त्याला उलामिक रिसर्च फाऊंडेशन तसंच तिर काही संस्थांकडून निधीचा पुरवठा केला जायचा असा आरोपही ठेवण्यात आला आहे धूळे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळा तसंच जिल्ह्यातील अंगणवाङ्यादेखील डिजिटल करण्यात येणार आहेत

सोलापूर विद्यापीठ हे एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले सुंदर विद्यापीठ असून आतापर्यंत या विद्यापीठाने उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे आता या विद्यापीठाने जागतिक क्रमवारीत आपले स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नवी दिल्लीच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ अनिल सहस्त्रबुद्धे यांनी व्यक्त केली सोलापूर विद्यापीठाच्या चौदाव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून डॉ

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ मृणालिनी फडणवीस या होत्या

एच डी

समर्थ सहकारी कारखान्याचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोचहल्यामुळे काही प्रमाणात आग आटोक्यात आली गाळप हंगाम सुरू असतानाच ही घटना घडल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी महावितरणकडे भरपाई देण्याची मागणी केली आहे

सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्व सभापती तसंच स्थायी समितीचे दोन सदस्य हे भारिप बहजन महासंघाचे झाले तर स्थायी समितीमध्ये विरोधी आघाडीचा केवळ एक सदस्य निवडून आला खेलो डिया स्पर्धेत महाराष्ट्र पदकतालिकेत आजही आघाडीवर आहे गूजरातच्या देव जाबिया याला आज सुवर्णपदक मिळालं

महाराष्ट्र मणिपूर आणि मिझोरामला आज फुटबॅलमध्ये कांस्यपदकं मिळाली

महिलांच्या एकेरी अंतिम सामन्यात आता मारीनचा सामना थायलंडच्या रत्वानोक ठानोन हीच्याशी होणार आहे गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापामानात सरसरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे तर राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास राहीलं येत्या दोन दिवसात राज्यात आकाश मुख्यतः निरभ्र राहील आणि सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे